भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांना भाजपमध्ये दाखल करून घेण्यात आलं शिंदे यांनी काल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता नङ्डा म्हणाले की ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजप प्रवेश म्हणजे कुटुंबातला सदस्य पक्षात येणं आहे शिंदे हे पक्षात मुख्य प्रवाहातले नेते म्हणून काम करतील असंही नड्डा यांनी सांगितलं यावेळी शिंदे म्हणाले की भारताचं भविष्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आपण उत्सुक आहोत मध्यप्रदेशाबाबत यापूर्वी आपण आपल्या सहकाऱ्यांसह जी स्वप्न पाहिली होती ती गेल्या अठरा महिन्यात उद्ध्वस्त झाली काँग्रेस पक्ष पूर्वीचा राहिला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली दरम्यान मध्यप्रदेशातील चालू घडामोडी म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचं काँप्रेसनं म्हटलं आहे ज्येष्ठ काँग्रेस प्रवक्ता आंनद शर्मा यांनी भाजपा पक्ष राज्यांमधील बिगर भाजपा सरकारं अस्थिर करण्याचं काम करत असल्याची टिका केली आहे काँग्रेसनं अनिल चौधरी यांची दिल्ली प्रदेशअध्यक्षपदी नियुक्ती केली आहे अभिषेक दत्त शिवानी चोप्रा यांच्यासह पाच उपाध्यक्ष दिल्ली प्रदेश समितीवर नेमले आहेत डी के शिवकुमार यांची कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे मध्यप्रदेशात राजकीय अस्थिरता असताना भाजप आणि काँग्रेसनं आपापल्या आमदारांना भोपाळ बाहेर नेलं आहे त्याचवेळी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह काँग्रेसचे सर्वच नेते आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार भाजप आमदारांना दिल्लीनजीक गुरूग्राममध्ये पाठवलं आहे काँग्रेस आमदारांना जयपूरमध्ये ठेवलं आहे कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेसकडे बहुमतासाठी आवश्यक जादुई आकडा असल्याचा दावा केला कमलनाथ यांचे विश्वासू नेते सज्जन सिंग वर्मा हे बंगळुरू श्विंगेले असून तिथं असलेल्या बंडखोर आमदारांची मनधरणी करत आहेत असं सूत्रांनी सांगितलं

त्यापैकी काही जण अद्याप आमच्या संपर्कात आहेत असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे

ज्योतिरादित्य सिंदीया यांनी काँग्रेस सोडण्यामागे भाजपाचा हात नाही असं संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सांगितलं ते संसदे बाहेर पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली संसद अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलेल्या काँग्रेसच्या सात सदस्यांवरचं निलंबन आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी मागे घेतलं गैरवर्तनाबद्दल गौरव गोगोई टी एन प्रथपन डीन कुरिआकोसे मानिकाम टागोरगुरजित सिंग औजला राजमोहन उन्निथन आणि बेन्नी बेहनन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती सदनाची कारवाई सुरु झाल्यानंतर दोन वेळा कामकाज तहकूब करावं लागलं चर्चे दरम्यान काँग्रेसनेते अधिररंजन चौधरी यांनी निलंबन मागे घ्या अशी मागणी केली चर्चेनंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ठराव मांडला तो सभागृहानं मंजूर केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

माजी केंद्रीय मंत्री पवार यांनी आज विधानभवन संकुलात अर्ज भरला तेव्हा त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपकडून रामदास आठवले आणिउदयन राजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आठवले उद्या सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यांच्या समवेत भाजपनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत राज्यसभेच्या नऊ जागांसाठी भाजपने उमेदवार यादी जाहीर केली आहे त्यानुसार नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्यप्रदेशातून उमेदवारी दिली आहे

केंद्रीय मंत्री रामदास आठवले काँग्रेसचे हुसेन दलवाई शिवसेनेचे राजकुमार धूत भाजपचे अमर साबळे

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी राज्यातल्या सगळ्या यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते राज्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे असं ते म्हणाले मुंबईत कोरोना विषाणूची लागण झालेले दोन रुग्ण सापडले असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली शाळा किंवा महाविद्यालयांना तिक्यात सुट्टी देण्याचा विचार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं देशात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या साठ जणांपैकी केरळमधल्या तिघांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे नव्यानं नोंद झालेल्या दहापैकी आठ जण केरळचे तर प्रत्येकी एक राजस्थान आणि दिल्लीचा आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली

यामध्ये भारतीयांप्रमाणे तिर देशांचे नागरिकही आहेत

यांसंदर्भात राज्यसभेत आज त्यांनी निवेदन केलं उच्चाधिकार मंत्रिगट आणि केंद्रिय मंत्रिमंडळ सचिव यांच्याकडून कोरोना विषाणु संसर्गाच्या प्रसारावर सातत्यानं देखरेख केली जात आहे

या देशांना भेट देणं टाळावं तसंच एकंदरीतच महत्त्वाचं नसल्याचं परदेश प्रवासच टाळावा अशी सूचना आरोग्य मंत्रालयानं केली आहे

नोव्हेल कोरोना व्हायरसपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वारंवार करत आहे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं जर तुम्हाला खोकला आणि ताप असेल तर त्रिरांशी संपर्क टाळावा हात धुतल्या शिवाय डोळे नाक आणि तोंड यांना स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका साबणानं आणि पाण्यानं सारखे हात धुवा किंवा त्यासाठी अल्कोहोलयुक्त हॅण्ड रब वापरा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 वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाका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

अफगाण सरकारच्या ताब्यातल्या पाच हजार तालिबानींना लवकरच सोडण्यात येईल असं अफगाण सरकानं म्हटलं आहे हिंसाचार कमी होण्याची चिन्ह दिसल्यावर हे पाऊल उचलू अशी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांचे प्रवक्ते सादिक सिद्दिकी यांनी आज घोषणा केली

तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या मोजदाद केली जाईल